त्यामुळं कोरोनातून बरे होऊनही हृदय आणि फुप्फुसाशी निगडित अनेक व्याधींनी या रुग्णांना ग्रासल्याचं चित्र आता शहरात दिसू लागलं आहे या रुग्णांची संख्या आता वाढू लागल्याचं शहरातील अनेक खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी मान्य केलं आहे कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना दृष्टीदोष निर्माण झाला आहे मात्र त्याच नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही कोरोनावरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची मोठी मात्रा दिली जाते त्यामुळं देखील अनेकांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाल्याचं आढळून आलं आहे

शहरात बाधित रूग्णांची संख्या सातत्यानं कमी होत असल्याचे दिसतं त्यामुळे रूग्णांना बेड मिळण्यात अडथळे येत नाहीत राखीव रूग्णालयांमधून आता नॉन कोविड रूग्णांसाठी वैद्यकीय सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे

सणासुदीचे दिवस आणि हिवाळा ही दोन आव्हानं आता आपल्यापुढे आहेत या काळात मास्क सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझर याचा सातत्यानं वापर करून कोरोनाला प्रतिबंध करा असं आवाहनही मुरलीधर तांबे यांनी केलं आहे पुण्यातील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयानं भारतीय लष्कर विविधतेतील एकतेचं प्रतीक या विषयावर ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली आहे घोषणावाक्य चलचित्र छायाचित्र आणि चित्रकला या चार प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे ही स्पर्धा सर्वांसाठी ख्ली असून विजेत्यांना रोख बक्षिसासह भारतीय लष्कराकडून गुणवत्ता प्रमाणपत्रही दिलं जाणार नाही सदर्न कमांडच्या फेसबुक पेजवर तसंच ट्विटर हँडलवर स्पर्धेबाबतची अधिक माहिती मिळू शकेल

पुढे तो परिस्थिती नुसार वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे प्णे आणि परिसरात आजही मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळल्या उद्याही वीजा आणि ढगांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत